आरक्षण विधक्काला समर्थन मिळवण्यासाठी आपण सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुखांची भटीघरि यापूर्वी काँग्रस्त्रि प्रिदर्शाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रस्त्रि अध्यक्ष शरद पवार यांचीही भटघर्तक्षी असल्याचं त्यांनी सांगितलं मराठा समाजाच्या सहनशिलतद्यी अंत पाह नयत्तिसंच इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या कसोटीवर टिक्लि असं आरक्षण मराठा समाजाला दप्तीरं विधारक विधी मंडळात मांडण्याची सूचना ठाकरखिनी कल्याचं पाटील यांनी सांगितलं आरक्षणाशी संबंधित मंत्रीमंडळ उपसमितीची काल बैठक झाली या बैठकीत आरक्षणाची टक्क्वीरी अद्याप निश्वित झाली नसल्याचं आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी सांगितलं